मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली

विद्यापीठ अनुदान आयोगानं परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत पण या संसर्गामुळे परीक्षा घेता येणार नसल्याचं बैठकीत ठरल्याचं त्यांनी नमूद केलं परीक्षा न घेण्याचा मुद्दा आपण प्रतिष्ठेचा केलेला नसून कुलगुरू पालक प्राध्यापक संघटना विद्यापीठांतील चत्र्थ श्रेणी कामगार अशा सर्वांनीच परिक्षा घेऊ नयेत अशी मागणी केली असल्याचं ते म्हणाले विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्रालयानंही परीक्षा न घेता सरासरी गुणांवरून निकाल जाहीर करावा अशी मागणी मंत्री सामंत यांनी यावेळी केली

काल हे निकाल जाहीर करण्यात आले कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ग्णवत्ता यादी घोषित न करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे यंदा ज्या विषयांच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या त्या विषयांत विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्यात आले आहेत राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानं प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनानं जारी केले आहेत राज्यात सध्या जवळपास एक हजार सहाशे ग्रामपंचायतींची मुदत संपली असून जवळपास बारा हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत येत्या डिसेंबर अखेरपर्यंत संपत आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतींची तत्काळ निवडणूक घेणं शक्य नसल्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे

जिल्ह्यात काल चार जणांचा मृत्यू झाला आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड आणि पैठण इथं आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे

या काळात दोन्ही शहरात बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असून केवळ दवाखाने आणि औषधी दुकानं सुरु राहणार आहेत

दरम्यान नांदेड जिल्ह्यात संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे पहिल्या दिवशी सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक विजयक्रमार मगर यांनी संयुक्तपणे शहरात पाहणी केली नांदेड शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अत्यावश्यक बाब वगळता रस्त्यावर फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी दिला आहे

दरम्यान काल दिवसभरात जालना जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळला नसल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मध्कर राठोड यांनी सांगितलं

दरम्यान उदगीर इथं एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला

काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते

या काळात केवळ नोंदणीकृत विवाह सोहळ्याला परवानगी राहील सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील

पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच ओळखपत्राच्या आधारावर इंधन दिलं जाईल

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं संचारबंदीचं काटेकोर नियोजन करावं असं पालकमंत्री अमित देशमुख यांनी सूचित केलं आहे

यामुळे काल शहरातील जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकानं आणि बाजारपेठ बंद होती नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे

तर काल दहा रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं

टोपे यांनी काल जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि खासगी डॉक्टरांची बैठक घेतली वाढत्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण जिल्हा रुग्णालयाचं रुपांतर कोवीड रुग्णालयात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातल्या चार रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून शहरातल्या जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं

हिंगोलीत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते सध्या जिल्ह्यात या आजाराची रुग्णसंख्या कमी असली तरी भविष्यात ती वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्ह्यातल्या शासकीय आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा गट तयार करावा प्रत्येक गावात तसंच भागात कोरोना विषाणू रक्षक समिती स्थापन करावी जिल्ह्यातील कार्यालयं आणि द्कानांमध्ये तपासणी केंद्रं तयार करावीत असं सांगून ज्या भागात रुग्ण आढळला त्याठिकाणी योग्य निर्णय घेवून कडक जनता संचारबंदी लावण्याच्या सूचनाही केंद्रेकर यांनी यावेळी केल्या

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदीची प्रभावी अंमलबजावणी करत कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा शोध घेऊन रुग्णांचे वेळेत निदान करण्यावर भर देण्यात येत असल्याचं सांगितलं देशाचे माजी ग्रहमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची आज जयंती यानिमित्त आधुनिक भगीरथ नामदार शंकररावजी चव्हाण या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेल्या गौरवग्रंथाचं प्रकाशन आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे

सुरेश सावंत यांनी या ग्रंथाचं संपादन केलं आहे दरम्यान नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यानं शंकरराव चव्हाण यांची जयंती साधेपणानं घरीच राहून साजरी करण्याचं आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केल आहे

पुणे इथले संचालक विजय घावटे आणि औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ डी एल जाधव यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही माहिती दिली याप्रकरणी न्यायालयानं या दोघांना हजर होण्याचे आदेश दिले होते बोगस बियाण्यांप्रकरणी मागील पाच वर्षांपर्यंतची सर्व माहिती सादर करण्याचे आदेश देतानाच न्यायालयानं याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करता येऊ शकते असं मत व्यक्त केलं

जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यामार्फत या सगळ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवलं आहे यात गोरगरीब जनतेसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी अशी मागणीही केली आहे

कृषी अधिकारी कार्यालयाचे बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदकिशोर थोरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे

बीड नांदेड हिंगोली आणि जालना जिल्ह्यातल्या काही भागातही काल पावसानं हजेरी लावली

जिल्ह्यातल्या इंग्रजी शाळा वारंवार फिसची मागणी करत असून शालेय साहित्याची चढ्या दरानं विक्री करत आहेत याविरोधात योग्य ती कारवाई न झाल्यास शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आदोलनाचा इशाराही मनसेन दिला आहे

वीज ग्राहक संरक्षक मंचानं लातूर इथल्या वीज मंडळाच्या अधिक्षक अभियंत्याच्या कार्यालया समोर वीज बिलाची होळी केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने औसा इथं तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं लातूर तालुक्यातील भीसे वाघोली इथल्या वीज मंडळाच्या कार्यालयावरही मोर्चा काढून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं

संचारबंदीच्या काळातील तीन महिन्यांचं घरग्ती वीज देयक माफ करावं यासाठी कार्यकर्त्यांनी घरासमोर ही होळी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे

या मागणीचं निवेदन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना पाठवण्यात आलं आहे तर तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वीजबिलाची होळी करूण निषेध व्यक्त केला

यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं असून ग्रामपंचायतीकडून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे आहे बीड शहरातल्या गोविंदनगर भागात विजेचा शॉक लागून एका छोट्या मुलीसह तिच्या वडील आणि काकांचा मृत्यू झाला आहे लोखंडी जिन्याला बांधलेल्या लाईट मीटर वायरमधून वीजप्रवाह उतरल्यामुळं या तिघांचा मृत्यू झाला